कोल्हाप्रर आणि सोलाप्रर मार्गावर आज सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून आली

बस मार्गावर रवाना करण्यापूर्वी आगारात स्वच्छ धुवून निर्जंतूक केली जात असून बसमध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशालाही सॅनिटायझरने हात स्वच्छ धुतल्यानंतरच प्रवेश दिला जात असल्याचं आगार व्यवस्थापक भैरवनाथ दळवी यांनी सांगितलं बाहेरून येणाऱ्या गाड्यांचं देखील स्वारगेट आगारात निर्जंतुकीकरण केलं जात असल्याचं ते म्हणाले

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांची कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारली आहे

राज्यात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे

सद्धावना दिनानिमित्त महापौरांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सद्भावना शपथ दिली उपमहापौर सरस्वती शेंडगे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कुणाल खेमनर यांची नियुक्ती आज करण्यात आली त्यामुळे पुणे महापालिकेत आता रुबल अग्रवाल शांतनु गोयल आणि खेमनर असे तीन अतिरिक्त आयुक्त असणार आहेत प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांवर अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरमसाठ रक्कम अनामत रकमेपोटी मागितली जात असून हि रक्कम जमा केल्याखेरीज रुग्णाला रुग्णालयात दाखलच करून घेतले जात नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडं प्राप्त झाल्यानं हा इशारा देण्यात आला आहे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सात वर्ष झाली तरी या हत्येचा सूत्रधार अजून मिळालेला नाही हत्येच्या सूत्रधाराचा शोध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने घ्यावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिसचे कार्यकर्ते आज शिंदे प्लावर एकत्र आले होते दाभोलकर हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याची तक्रार या कार्यकर्त्यांनी केली आहे मांड्रळाची विक्री कराणाऱ्या दोघांना प्णे पोलिसांनी काल अटक केली

दोन जण मांडुळ विक्री करायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचुन दोघांनाही अटक करण्यात आली

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्री आणि उद्या दिवसभरात पुणे शहर आणि परिसरात अध्रन मध्यम स्वरुपाच्या सरी अपेक्षित आहेत